प्रत्येक जिल्ह्यातल्या काही ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या

ऐक्या राज्यभरातल्या आमच्या प्रतिनिधींनी पाठवलेल्या बातम्यांवर आधारित हा वृत्तांत

यावेळी मतदानाआधी सॅनिटायजरचा वापर आणि मतदारांच्या तापमानाची तपासणी करण्यात आली

गडचिरोलीत सॅनिटायजर आणि मास्कसोबत गुलाबाचं फूल देऊन मतदारांचं स्वागत करण्यात आलं आणि काही मतदान केंद्रंही फुलं आणि फुग्यांनी सजवण्यात आली मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी मतदानासाठी सकाळपासूनच रांगा लागलेल्या होत्या रत्नागिरीत पुरुषांच्या तुलनेत महिलांनी अधिक प्रमाणात मतदान केलं यवतमाळच्या अर्जुना इथल्या मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ गोंधळ उडाला कारंजा तालुक्यातल्या खैरे या पूनर्वसित गावातल्या लोकांनी अद्याप कोणत्याही सुविधा न मिळाल्याने शासनाप्रती रोष व्यक्त करून मतदान न करता दिवसभर अन्नत्याग केला गोंदिया आणि गडचिरोलीत सकाळी थंडी असल्याने मतदानाला गर्दी कमी होती ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि माजी खासदार डॉ

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथे निवडणुक बंदोबस्तासाठी आलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानाचा चक्कर येऊन मृत्यू झाला सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यात भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली प्ण्याच्या दौंड जिल्ह्यातल्या कुसेगाव इथेही दोन गटांत हाणामारी झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला अशा किरकोळ घटना वगळता मतदानाची प्रक्रिया शांततापूर्ण झाली अनेक ठिकाणी कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या मतदारांनी आपापल्या गावी येऊन मतदानाचा हक्क बजावला या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कोरोनाच्या नियमांचं काटेकोर पालन करण्यात आलं

यानंतर निकाल आणि ग्रामीण विकासाची चावी कोणाच्या हाती येते याचं चित्र स्पष्ट होईल

त्यातील पूणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एका बैठकीत दिले पूणे आणि नाशिक दोन्ही जिल्हे कृषी क्षेत्रात आणि औद्योगिक क्षेत्रात समुद्ध आणि पुढारलेले जिल्हे आहेत हा रेल्वे मार्ग पूणे आणि नाशिक येथील औद्योगिक क्षेत्र आणि तिर्थक्षेत्रांना जोडणारा अजून भाविकांना शिर्डीला जाणेही सोयीचे होईल रेल्वे मार्ग विकसित झाल्यास या भागातील आर्थिक विकास गतिमान होऊन महसूल वाढीबरोबरच या भागातील कृषी पर्यटन उद्योग वाढीस कृषी औद्योगिक उत्पादनाच्या वाहतूक आणि निर्यातीस मोठी मदत होईल रोजगार निर्मितीस चालना मिळेल अशी माहिती यावेळी देण्यात आली महारेल मार्फत भविष्यात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाचं महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जैस्वाल यांनी बैठकीत सादरीकरण केलं यामध्ये मुंबई पूणे प्रवास तासाभरात पूर्ण करणारी हायस्पीड रेल्वे त्नागिरी पूणे औरंगाबाद चाळीसगाव रोटेगाव कोपरगाव पुणे औरंगाबाद पुणे नांदेड चिपळूण कराड वैभववाडी कोल्हापूर या प्रकल्पांचा समावेश होता आकाशवाणीच्या बातम्यांसाठी महासंवादसह मनोज क्षीरसागर पुणे आयटीआय राज्यातील तरुणांना अत्याध्रनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याच्या अनुषंगाने आयटीआयचे आध्रनिकीकरण करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे आयटीआयमध्ये मुलांना काळाशी सुसंगत तसेच नव्या उद्योगांची आवश्यकता पाहून प्रशिक्षण देणे आवश्यक आहे कौशल्य विकास विभाग आणि विविध कॉर्पोरेट्स यांच्या पुढाकाराने हाती घेतलेल्या या उपक्रमास राज्य शासनामार्फत संपूर्ण सहकार्य करण्यात येईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितलं राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अद्ययावत करण तसंच कोकणाचा पर्यावरणप्रक विकास करण्यासाठी कोकण फ्यूचर पार्क ंसारखे उपक्रम राबविण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले सह्याद्री राज्य अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर राज्यमंत्रीमंडळातील प्रमुख मंत्री तसंच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

या संस्थांमध्ये जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानाबरोबरच मुलांना आधुनिक काळातील आवश्यकतांनुसार कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आयटीआयच्या आध्रुनिकीकरणासाठी घेण्यात आलेल्या या पुढाकाराचे कौतूक करतानाच यासंबंधिचा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात यावा असे निर्देश दिले मल्याळम शिक्षणवर्ग उद्योग व्यवसाय नोकरीच्या निमित्ताने जगाच्या कोनाकोपऱ्यात पोहोचलेल्या मल्याळम भाषकांच्या पुढच्या पिढीला मल्याळम भाषा बोलता यावी यासाठी केरळ सरकार प्रयत्नशील आहे या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सांगली इथं मल्याळम भाषेचं शिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे फक्त मल्याळमच नाही तर इतर भाषकांमध्येही मल्याळम भाषेचा प्रचार व्हावा असाही या शिक्षणवर्गाचा उद्देश आहे या उपक्रमाच्या द्सऱ्या टप्प्यात अन्य भाषकांनाही मल्याळम भाषा शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे

जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आधी निश्वित करण्यात आलेल्या जागेपैकी मोठी जागा सुपीक आणि फळबाग शेतीखाली असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता ही नवी जागा ओसाड असल्यानं शेतकऱ्यांचं कमीत कमी नुकसान होईल असं जिल्हा प्रशासनाने राज्य आणि केंद्र सरकारला सादर केलेल्या आपल्या नव्या प्रस्तावात म्हटलं आहे

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात चारशे किलो वॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे ऐक्र्या त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून यासंदर्भात विद्यापीठ आणि महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण पुणे यांच्यात संयुक्त करार झाला आहे

याच धर्तीवर कृषी विद्यापीठ विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा निर्णय डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ

अपारंपरिक ऊर्जास्त्रोत आणि विद्यूत अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ एस आर काळबांडे यांनी चारशे किलो क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प विद्यापीठात कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण पूणे येथे सादर केला होता या प्रकल्पाला महा ऊर्जेने मान्यता दिल्याने विद्यापीठात मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी अकोल्याहून मध् कसबे यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे मांजा नाशिक नाशिक जिल्ह्यात यंदा नायलॉनच्या मांजाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याने शहरात संक्रांतीच्या दिवशी केवळ आठ पक्षी मांजामुळे जखमी झाले

चालू महिन्याच्या सुरुवातीला नाशिक शहरात दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा मांजाने गळा कापला गेल्याने तिचा मृत्यू झाला होता त्यानंतर पोलीसांनी अनेक ठिकाणी छापे घालून नायलॉन मांजा जप्त केला तसेच पक्षीप्रेमी संस्थांनी जनजागृती केली त्याचा अनुकूल परिणाम सणाच्या दिवशी दिसून आला

कोंबडया मत्य सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातल्या मरीआईचीवाडी इथल्या पोल्ट्री फार्ममधल्या कोंबड्या अज्ञात रोगाने दगवल्याचं शुक्रवारी समोर आले

संजय गांधी प्राणीसंग्रहालय महाराष्ट्रात बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राणी आणि पक्ष्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे त्यांची नियमित तपासणी करून त्याचे अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येत आहेत इथे कोणताही पक्षी मृतावस्थेत आढळल्यास संबंधितांना सूचना देण्यास सांगितले गेले आहे बर्ड फ्लू कोविड आणि थंडीत प्राणी पक्ष्यांसाठीच्या सूचना प्राणीरक्षकांना देण्यात आल्या आहेत या उद्यानासाठी एक डॉक्टरांचं पथक नेमलं असून त्यांची मदत वेळोवेळी घेण्यात येत आहे समद्दी नांदेड शहराला समृद्धी महामार्गाशी जोडण्यास राज्य शासनानं तत्वतः मंजुरी दिली आहे सुमारे साडेसहा हजार कोटी रूपयांचा हा प्रकल्प राबवण्याचा हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत घेण्यात आला नांदेडचे संपर्कमंत्री अशोक चव्हाण यांनी या प्रकल्पाच्या तात्विक मान्यतेची माहिती काल दिली

यासाठी चाळीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देशमुख यांनी दिली

द कन्फर्मिस्ट लास्ट टँगो इन पॅरिस अपोकॅलिप्स नाऊद लास्ट एम्परर कॅफे सोसायटी वंडर व्हील हे त्यांचे गाजलेले चित्रपट स्टोरारो यांना सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोप्राफीसाठी तीन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत आणि तीन वेळा हा पुरस्कार जिंकलेल्या तीन हयात व्यक्तींपैकी ते एक आहेत

हवामान राज्याच्या सर्वच भागात हवामान कोरडं आणि तापमान सरासरीपेक्षा अजूनही जास्तच असलं तरी विदर्भात किमान तापमानात गुरूवारपासून सुरू झालेली घट कायम आहे गोंदियात काल पारा चांगलाच घसरला

उद्यापासून राज्याच्या उत्तर सीमेवरील जिल्ह्यांमध्ये थंडी वाढू लागेल

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ई बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार